लासलगाव धिं कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल एक हजार रुपयाची घसरण निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा शरद पवार यांची वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना विनंती

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी विशेष अभियान सुरु वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजनची वाहतूक करणा या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याबाबतची अधिसूचना जारी केंद्र सरकारनं काल सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण रहावं यासाठी तातडीनं निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे परकी व्यापार महासंचालनालयानं काल याबाबतअधिसुचना जारी केली आहे दरम्यान कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर नाशिक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदा उत्पादकांनी आंदोलनं सूरू केली आहेत

आजपासून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करुन अन्य राज्यात पाठवू नये असं आवाहन कांदा उत्पादक संघटनांनी केलं आहे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागं घ्यावा अशी मागणी खासदार भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी देखील कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान पिंपळगाव बाजारसमितीमधे कांदा लिलाव सुरळित सुरू आहेत तर जिल्ह्यातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारसमितीत कांद्याच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घसरण झाली असून संतप्त शेतक यांनी लिलाव बंद पाडले आहेत आपला देश सातत्यानं कांदा निर्यात करत आला आहे निर्यात होणा या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे मात्र केंद्रसरकारच्या आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून असलेल्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो याची आठवण राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना करुन दिली शरद पवार यांनी आज पियूष गोयल यांची भेट घेऊन राज्यातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली तसंच निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा अशी विनंती केली यासंदर्भात वाणिज्य अर्थ तसंच ग्राहक संरक्षण या तीन्ही मंत्रालयांशी चर्चा करुन पुर्ननिर्णय घेऊ असं आश्वासन पवार यांना दिलं आहे

या विधेयकात नागरी उड्डाण मंत्रालयांतर्गत सध्याच्या तीन प्राधिकरणांना वैधानिक दर्जा देण्याची तरतूद आहे दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत डाव्या पक्षांनी आज संसद परिसरात धरणं आंदोलन केलं कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सहित शेतकऱ्यांशी संबंधित अध्यादेश जारी करायला यावेळी विरोध दर्शवण्यात आला हे अध्यादेश मागे घेण्याची मागणीही डाव्या पक्षांच्या सदस्यांनी केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूका न घेता मृदत संपृष्टात आलेल्या ग्रामपंचायतीनवर प्रशासक नेमण्यात आले आहे

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्तविभागाच्या प्रमुख म्हणून भारतीय माहिती आणि प्रसारण सेवेच्या अधिकारी उपसंचालक सरस्वती कृवळेकर यांनी आज पदभार स्विकारला यापूर्वी त्यांनी द्रदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागात वृत्तसंपादनाचं काम सांभाळलं आहे तसंच नवी दिल्लीतून प्रसारित होणाऱ्या डीडी न्यूज या दूरदर्शनच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीतही वृत्त संपादनाची जबाबदारी सांभाळली आहे

जिल्ह्यात काल एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला

कोरोनाविरुद्दच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम एक शस्त्र ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केले मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकातील लोकप्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे

यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावं लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे

धुळे जिल्ह्यातही जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत मोहिमेला आज सुरुवात करण्यात आली

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही अधिसूचना जारी केल्याचं गृहविभागानं म्हटलं आहे यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सायरन बसवलेला असेल तसंच या वाहनांची वाहतूकही रोखता येणार नाही कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढचं एक वर्ष ही अधिसूचना लागू असणार आहे

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी

गुरव यांनी शुक्रवारी दिलेल्या निर्णयाची प्रत काल उपलबद्ध झाली आरोपींना जामीन दिल्यास त्यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत होऊ शकतो ही बाब न्यायालयानं मान्य केली आहे सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोनं काल आणखी दोघांना अटक केली यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा शालेय मित्र सूर्यदीप मल्होत्रा आणि गोव्याच्या ख्रिस कोस्टाचा समावेश आहे

विर तिघांना न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे

त्यामधे कोणताही दुष्परिणाम दिसून आला नव्हता

दुस या टप्प्यासाठी केवळ आठ केंद्राची निवड झाली असून नागपूरातल्या डॉ गिल्लूरकर रुग्णालयाचा समावेश आहे

त्यांनी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उस्मानाबाद जिल्हा संघचालक म्हणून पंधरा वर्ष कार्यरत होते मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण आहे नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून हिमायतनगर आणि उमरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे

नांदेड शहरात लालवाडी परिसरातील रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पावसाचे पाणी साचल्यामूळे या भागातील रस्ते वाहतूक सध्या बंद पडली आहे

लातूर जिल्ह्यातही रात्रभर पाऊस झाला